गुजरात गोवा केरळ दादरा नगर हवेली दमण आणि दीव यामधल्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये या दिवशी निवडणूक होणार आहे

निवडणकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या सहा मतदार संघांसह राज्यातल्या एकृण दहा मतदार संघांमध्ये पुढच्या आठवड्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे या सर्व मतदार संघांमध्येही प्रचाराला वेग आला आहे लातूर जिल्ह्यात औसा िंग उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरेही सभेला उपस्थित असतील मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजप कार्यकर्ते सु्रेश नाखवा यांनी केलेल्या तक्रारीवरुन पवई पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला

काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांनी तर वायव्य मुंबईतून संजय निरुपम यांनी अर्ज दाखल केले ठाणे मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे तर महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी अर्ज भरले

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतानाच दहशतवादासाठी शुन्य सहनशीलता हे भाजपाचं धोरण असेल असं भाजपानं आपल्या निवडणुक जाहिरनाम्यात म्हटलं आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमधे आज नवी दिल्लीत हा जाहिरनामा संकल्प पत्र जाहीर करण्यात आलं जाहिरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी याचा तपशील मांडला पुढच्या पाच वर्षात देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचवीस लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा सिंह यांनी केली कोणत्याही राज्याच्या सांस्कृतिक पोताला धक्का न लावता नागरिकत्व विधेयक संसदेत मंजूर करवून घेण्याचं आश्वासन या संकल्पपत्रात आहे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या औसा िंग उद्या सकाळी साडे नऊ वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रचार सभेला उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी राजकीय लाभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत असं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना बोलत होते विरोधी पक्षांनी प्रचार करताना मोदी यांच्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी असं ते म्हणाले देशातल्या वीस टक्के गरिबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याची घोषणा ही केवळ लोकप्रियतेसाठी आणि गरीब लोकांची मतं आकर्षून घेण्यासाठी असून ही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकणार नसल्याचं गडकरी यांनी म्हटलंय